संसदेच्या चालू अधिवेशनात राज्यसभेत केवळ दोन विधेयकं मंजूर झाली

महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घ कांना केंद्र सरकारनं जाहीर केलेला दहा किंके आरक्षणाचा निर्णय राज्यसरकारनं लागू केला आहे काल याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला या निर्णयानुसार आता शासकीय सेवा तसंच शैक्षणिक संस्थांमध्ये खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दृष्ट्या मागास घ कांसाठी दहा क्रिके जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत कुटुबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले उमेदवार या आरक्षणासाठी पात्र असतील

वाय सी आणि मनीलाँडरिंग निकषांचं पालन करत नसल्याबद्दल एच डी एफ सी बँक आय डी बी

या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबाबाच्या आणि आरोपींच्या कबुलीजबाबाच्या छायांकित प्रतींच्या वापराचं एनआयएकडून वारंवार समर्थन झाल्यानंतर न्यायालयानं त्यांना समज दिली एनआयएनं आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर या प्रकरणाची विशेष न्यायालयात होत असलेली सुनावणी स्थगित करावी लागेल असा खााराही न्यायालायानं दिला